आजच्या घडीला ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे

ओ व्ही डी

देशात टेस्टिंग लॅबच्या वाढत्या नेटवर्कम्ळेही हे शक्य झाले आहे

राज्यात कोरोनाम्क्त रुग्णांच्या संख्येनं काल एक लाखाचा टप्पा ओलांडला

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि भारतीय औषधी आणि वैद्यकीय उपकरणांसाठीच्या राष्ट्रीय नियामक संस्थेनं भारत बायोटेक इंडीयाला कोरोना विषाण्साठीच्या कोव्याक्सीन या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचण्या घ्यायला न्कतीच मान्यता दिली आहे

दरम्यान कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मलकापूर मोताळा आणि नांद्रा या तीन तालुक्यांमधे संचारबंदी लागू केली आहे संचारबंदीच्या काळात तिथे फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा आणि ताल्का प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना स्रु केल्या असून शिर्डी येथील श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी श्री साई मंदीर इथ ग्रुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखला भेट दिली भारत मातेच्या रक्षणासाठी देशातल्या सैनिकांचे धैर्य निष्ठा अत्लनीय असल्याचं त्यांनी सांगितलं लडाखमधल्या निमू इथं ते जवानांशी संवाद साधताना बोलत होते सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याम्ळं जगाला भारताची ताकद लक्षात आली आहे लडाखची भूमी हा देशाचा म्कूट असून त्याने अनेक शूरवीर देशाला दिल्याचंही ते म्हणाले कमजोर लोक कधीही शांतता चर्चा करत नाही भारतीयांनी नेहमी मानवतेच्या भल्यासाठी काम केल्याचं ते म्हणाले पंतप्रधान आज सकाळी साडेनऊ वाजता या दौ यासाठी लेहमधे दाखल झाले पंतप्रधानांच्या या अनपेक्षित दौ यात संरक्षण दल प्रम्ख बिपीन रावत तसंच लष्कर प्रम्ख मनोज नरवणे त्यांच्या सोबत होते

भंडारा जिल्हयाकरीता या योजनेंतर्गत भात आणि सोयाबिन ही दोन अधिसूचित पिके आहेत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राहय धरण्यात येईल

डी आर एफ

जम्मू काश्मीरमधे गेल्या आठवड्यात एक सहा वर्षाचा मुलगा आणि एका केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे पोलिसांनी आज ही माहिती दिली अनंतनाग जिल्ह्यातील मलबाग परिसरात झालेल्या चकमकीमधे हा दहशतवादी मारला गेला आहे ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं काल रात्री ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झूंज देत होते मराठी रंगभूमीवर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मालवणी नाटकांच्या चमूचे ते प्रारंभापासूनचे घटक होते वस्त्रहरण आणि केला त्का झाला माका या नाटकातल्या त्यांच्या भूमिका मालवणी भाषकेतर मराठी रसिकांनीही उचलून धरल्या

हसवाफसवी वात्रट मेले काचेचा चंद्र हिमालयाची सावली कस्त्री मृग प्रेमा तृझा रंग कसा लेक्रे उदंड झाली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या फनी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही लीलाधर कांबळी यांनी काम केलं होतं हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच आज पहाटे मुंबईत हृदय विकारानं निधन झालं

मालाड इथल्या दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले

फाळणीनंतर भारतात आलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली

बॉलिव्ड मधे नृत्यदिग्दर्शकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात सरोज खान यांचा सिंहाचा वाटा होता तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय प्रस्कार मिळाले तर फिल्मफेअर सहित अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं चित्रपट सृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह प्री तसंच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे